मतमोजणीच्याठिकाणीअसलेलेअधिकारी कर्मचारीतसंचस्रक्षाअधिकाऱ्यांनीमास्क सॅनिटा झिर हातमोजे फेसशिट्सप्रवल्याआहेत

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही बैठक सध्या सुरु आहे तत्पूर्वी यासंदर्भात आजही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात बैठक झाली देशात नव्यानं लागू करण्यात आलेले कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हित समोर ठेवूनच करण्यात आले असून त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले असल्याचं कृषी मंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही असं ते म्हणाले दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे

कोरोनाआटोक्यातआल्यानंतरसांगलीजिल्ह्यात बेत्ताआठवीतेबारावीपर्यंतशैक्षणिकवर्गस्रूझाले

माध्यमिकविभागाचेशिक्षणाधिकारीसुधाकरतेलंगयांनीयास्थितीचाआढावाघेतला

सध्याएकदिवसाआडशाळांचेवर्गभरतआहेत

अध्यापएकलाखविद्यार्थीशाळेपासूनदूरआहेत

देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिला आहे या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्यास संबंधित व्यक्तीला तक्रार करण्याचा हक्क आहे त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजही जतन करण्यात यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत

धनगरआरक्षणप्रश्वीआधीच्याफडनवीससरकारनंआम्हालाफसवंलं असाआरोपमहाराष्ट्रधनगरसमाजमहासंघाचेसंस्थापकअध्यक्षतथामाजीग्रामविकासमंत्रीअण्णाडांगेयांनीकेलाआहे

सरकारस्थापनझालं

विद्यमानमुख्यमंत्रीउध्दवठाकरेयांचीभेटघेऊनआम्हीत्यांच्याशीचर्चाकेली

मुंबईउपनगरीयरेल्वेगाड्यांमधूनन्यायालयांमधेप्रत्यक्षकामकरणारेवकीलआणिनोंदणीकृतलिपीकांनाप्रवासकरण्यासाठीदि लेल्यापरवानगीचीमुदतपुढचीसूचनामिळेपर्यंतवाढवलीआहे

किसान रेल्वेचा थांबा भंडारा जिल्ह्यात देखील असावा अशी मागणी भंडारा जिल्ह्यातल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडं केली होती त्या नुसार काल भंडारा रेल्वे स्थानकातून अडीज टन मिर्ची हावडा श्वं पाठवण्यात आली या बाबत बाजार समितिचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी आकाशवाणीला आपली प्रतिक्रिया दिली

महिलाआणिदुर्बलांविरोधातलेगुन्हेतसंचलापताव्यक्तीआणिमृत्यूयानिकषांवरसर्वोत्तमपोलीसठाण्यांचीनिवडकरण्यातआली आहे बालविवाहहोऊनयेयासाठीमहिलाआणिबालविकासविभागविविधमाध्यमातूनजनजागृतीकरतआहे

याबालविवाहाबाबतचीमाहितीअकोलाजिल्हाबालसंरक्षणकक्षाकडूनप्राप्तझालीहोती

एसईबीसीअर्थातसामाजिकआणिशैक्षणिकमागासवर्गसंवर्गातीलपदंवगळता व्रेरप्रवर्गातल्यानिवडझालेल्याउमेदवारांनानियुक्तीपत्र दिलीजाणारअसल्याचीमाहितीमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरातयांनीदिली

त्यामुळेसामान्यप्रशासनविभागआणिविधीआणिन्यायविभागाच्याअभिप्रायानुसारहानिर्णयघेतल्याचंत्यांनीसांगितलं